चीनच्या सीमेवरील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची लष्कर प्रमुख जनरल एम

नरवणे यांची माहिती

राज्य सरकारनं खासगी प्रयोग शाळांतील कोरोना विषाणू चाचणीच्या दरांमध्ये कपात केली

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथल्या स्पायडर म्य्झियमच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार संजय राठोड चीनच्या सीमेवरील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रम्ख जनरल एम

नरवणे यांनी दिली आहे चीनशी सुरू असलेल्या चर्चेदवारे दोन्ही देशांमधील मतभेद द्र होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे ते आज डेहराडून इथं लष्कर अकादमीमधे नव्या अधिकाऱ्यांच्या संचलन समारंभात बोलत होते देश सध्या कठीण परिस्थीतून जात असताना देशाची स्रक्षा आणि सन्मान लष्काराचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या य्वा अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असल्याचं त्यांनी यावेळी नम्द केलं लष्करी उच्च दर्जाच्या कठीण प्रशिक्षणाचा या अधिकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांचा समाना करण्यासाठी निश्चित मदत होईल असा विश्वास जनरल नरवणे यांनी यावेळी व्यक्त केला

देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबरची ही सहावी बैठक असेल सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा स्रु आहे

रुग्णसंख्या द्प्पट होण्याचा वेग आता स्मारे साडे सतरा दिवसांवर गेला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

ही संख्या दहा दिवसांतच दोन लाखावरून तीन लाखांवर गेली आहे देशातली रुग्ण संख्या चौसष्ट दिवसांनंतर एक लाखावर पोहचली होती त्यानंतर पंधरवड्यात संख्येनं दोन लाखांचा टप्पा गाठला होता

अमरावती जिल्ह्यात काल दिवसभरात सहा नवीन कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहे

अहमदाबाद इथून आलेल्या एका तरुणाचा आणि त्याच्या संपर्कतील एका व्यक्तीचा अहवाल पोजेटिव्ह आल आहे राज्य सरकारचा विरोध असला तरी इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा ज्लैच्या पहिल्या आठवड्यात घेणार असल्याचं आय सी एस ई अर्थात भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र शिक्षण मंडळानं मंबई उच्च न्यायालयाला सांगितलं आहे

परीक्षा घेण्यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा दावा मंडळान केला असून कोविडग्रस्त अथवा कंटेनमेंट क्षेत्रात राहणारे विदयार्थी सप्टेंबर महिन्यात प्नर्परीक्षा देऊ शकतात असं मंडळानं सांगितलं आहे

राज्य सरकारनं खासगी प्रयोग शाळांतील कोरोना विषाणू चाचणीच्या दरांमध्ये कपात केली आहे खासगी प्रयोगशाळांमधे आकारण्यात येणारं चार हजार पाचशे रुपयांचं शूल्क आता दोन हजार दोनशे रुपये करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं लाळेचे नम्णे रुग्णालयाच्या माध्यमातून घेण्यासाठी दोन हजार दोनशे रुपये तर निवासस्थानी घेण्यासाठी दोन हजार आठशे रुपये असं श्ल्क असेल असंही त्यांनी यावेळी नम्द केलं निवासस्थानी लाळेचे नम्णे घेण्यासाठी पाच हजार दोनशे रुपये आकारले जात होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना खासगी प्रयोगशाळांशी हे दर कमी करण्याबाबत चर्चा करता येईल तसंच याहन अधिक दर आकारण्यात आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहितीही आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली नागरिकांना महत्त्वाचे व्यवहार करण्याकरीता आधार कार्डची आवश्यकता भासत आहे त्याम्ळे चंद्रप्र जिल्ह्यातील आधार केंद्र स्रू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ

ब्लडाणा इथल्या नव्या कोविड रुग्णालयाची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज पाहणी केली शहरातल्या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे

विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट क्लब ऑफ इंडीयाच्या संघातून ते खेळले होते ब्लडाणा जिल्ह्यात जानेफळ मेहकर मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या अपघातामधे दोन जण मृत्यूमुखी पडले तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत मृत आणि जखमी असे चौघंही एकाच द्रचाकीवर प्रवास करत असताना हा अपघात झाला गंभीर जखमींना उपचारांसाठी औरंगाबाद इथं दाखल करण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्हा हा मदयबंदी जिल्हा असला तरी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात सुद्धा शेजारच्या जिल्ह्याच्या सीमा ओलांडून मोठ्या प्रमाणात तस्कर शेजारच्या यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदयाची आयात करीत आहेत

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथल्या स्पायडर म्य्झियमच्या विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज चिखलदरा येथे सांगितले

राठोड यांनी आज मेळघाटातील चिखलदरा येथे वन विभागाच्या कामांचा आढावा घेतला व वन प्रशिक्षण संस्था स्पायडर म्य्झियमलाही भेट दिली

राठोड म्हणाले की मेळघाटात स्पायडरच्या साडेचारशेहन अधिक जाती आहेत त्याची पर्यावरणातील महत्वाची भूमिका लक्षात घेता संवर्धनाच्या तसेच अभ्यासक पर्यटक आदींसाठी स्पायडर म्य्झियमच्या विकासाचा पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे क्रण विकासाने येथील तृणभक्षीय प्राण्यांची संख्या वाढेल व त्या अन्षंगाने वाघांची संख्याही वाढण्यास मदत होईल त्यान्सार तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्यास वाघांच्या हस्तांतरणासाठी मेळघाटचा प्राधान्याने विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले